सकाळी अहमदाबाद इथं झायडस बायोटिक आणि नंतर हैदराबाद इथं कॅंडिला फॉर्म्यास्युटीकल्सच्या प्रकल्पांना भेट दिल्यानंतर ते पुण्यात सीरम मध्ये सुरू असलेल्या कोविशिल्ड लसीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आले आहेत सुमारे पन्नास मिनिटांच्या या भेटीत पंतप्रधान मोदी सीरम मधील लस उत्पादन प्रक्रियेची जातीनं पाहणी केली त्यानंतर इथल्या शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांसमवेत त्यांची चर्चा झाली तासाभराचा हा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात लोहगावच्या विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होतील

सुरुवातीपासूनच आम्ही त्याला पाठिंबा दिला आहे मात्र काही जण ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत आहेत पाठिंबा असूनही या विषयाची दिशा या दिशेने सरकत असेल तर त्याविरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावं लागेल असं मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज पृण्यात व्यक्त केलं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

महात्मा फुले यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार माझ्या घरचा पुरस्कार आहे मला किडनी देऊन पुनर्जन्म देणारी आई आणि माझे रुग्ण यांच्यामुळंच मला हा सन्मान मिळाला आहे काळ कोणताही असो आपल्याला चांगलं काम करता येतं हेच महात्मा फुले यांच्याकडून शिकता येतं असंही लहाने यांनी सांगितलं

उर्वरित तीन दिवसात जास्तीत जास्त कर वसूलीसाठी मिळकतधारकांना सूचना केल्या जात आहेत

महापालिकेच्या हद्दीत दहा मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला त्यानंतर वायसीएम रुग्णालयात चाचण्यांसाठी पहिली प्रयोगशाळा उभारण्यात आली आता पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर चाचण्यांची सुविधा उपलब्ध असून अँटिजेन चाचण्याही होत आहेत

मंडळानं ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे

या वेळापत्रकानुसार टाळेबंदी शिथिल केल्यावर चालवण्यात येत असलेल्या विशेष रेल्वे गाड्या आहे त्या वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार आहेत हवामान भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहर आणि परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ होतं

हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही आज वर्तवली आहे ऊद्याही आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे